आत्मनिर्भरभारतउपक्रमाद्वारेनवाभारतघडवण्यासाठीसर्वांनीएकत्रितपणेप्ढेयावं असंआवाहनत्यांनीकेलं

अलिगढमुस्लीमविद्यापिठाचाशैक्षणिकइतिहासहाभारताचामौल्यवानवारसाअसूनइतर देशांशीभारताचेसंबंधमजबूतकरण्यासाठीयाविद्यापिठानंकामकेलंआहे याविद्यापिठानंकोरोनासंकटाच्याकाळातसमाजालामोठ्याप्रमाणातमदतकेली हजारोलोकांच्यामोफतचाचण्याकेल्या विलगीकरणकक्षउभारले प्लाइमाबँकास्रुकेल्याआणिपीएमकेअरफंडालामोठ्यारकमेचंयोगदानदिलं

अलिगढम्स्लीमविद्यापिठाच्याशताब्दीमहोत्सवाचाभागम्हणूनएकटपालतिकिटयावेळीप्रधान मंत्र्यांनीप्रकाशितकेलं केंद्रीयशिक्षणमंत्रीरमेशपोखरियालनिशंकहीयाकार्यक्रमातव्हीडीओकॉन्फरन्सिंगद्वारेसहभागी झाले

विविधक्षेत्रातकामकरणारेउद्योजकमहाराष्ट्रपरिवाराचेसदस्यअसूनघरचेलोकजेंव्हापाठीशीउभे राहताततेंव्हाहतीचंबळमिळतं अशीभावनाम्ख्यमंत्र्यांनीयावेळीव्यक्तकेली यावेळीउद्योगमंत्रीस्भाषदेसाई राज्यमंत्रीअदितीतटकरे वरिष्ठअधिकारीआणिग्ंतवणूकदारउपिस्थतहोते कोरोनाच्याप्राद्र्भावाचीसध्याचीस्थितीलक्षातघेऊनयेत्याफेब्र्वारीलाकेंद्रीयमाध्यमिकशि क्षणमंडळाच्याबोर्डाच्यापरीक्षाघेतल्याजाणारनाहीत असानिर्णयकेंद्रसरकारनंघेतलाआहे

कोरोनासंसर्गाम्ळेइयतादहावीआणिबारावीच्यापरीक्षाघेऊनयेतअशीविनंतीअसंख्यपालक विदयार्थीआणिशिक्षकांनीकेलीहोती त्यावरअनेकदासल्लामसलतकेल्यावरहानिर्णयघेतल्याचंत्यांनीसांगितलं

विद्यार्थ्यांचहितकेंद्रसरकारच्याप्राधान्यक्रमावरअसल्याचंहीतेम्हणाले भारतातदरदहालाखलोकसंख्येमागेकोरोनाचीलागणहोण्याचंप्रमाणजागतिकसरासरीपे क्षाहीकमीअसल्याचीमाहितीकेंद्रीयआरोग्यमंत्रालयानंदिलीआहे

सप्टेंबरमहिन्याच्यामध्यापासूनदेशातल्याकोरोनाबाधितरुग्णांच्यासंख्येतसातत्यानंघटहोतअ सल्याचंतेम्हणाले

ब्रिटनमधेकोरोनाविषाण्च्याआढळलेल्यानव्यास्वरुपामुळे वेगानंसंसर्गहोतअसल्याचंदिसतअसलं तरीत्याम्ळेआजाराचीतीव्रताकिंवाकोरोनाम्ळेहोणाऱ्यामृत्यूंचंप्रमाणंवाढलेलंनाहीअसंपॉलयांनी सांगितलं

त्याम्ळेचिंताकरण्यासारखीस्थितीनसलीतरीसावधराहायलाहवंअसंहीत्यांनीस्पष्टकेलं ब्रिटनआणिइतरकाहीदेशांमध्येकोरोनाविषाणूचानवीनप्रकारआढळलाअसून त्याचाप्रसारअतिशयवेगानंहोतअसल्याचंस्पष्टहोतआहे त्यापार्श्वभूमीवरराज्यातसर्वप्रशासकीययंत्रणांनीसावधराहतानाचचाचण्यांचंप्रमाणवाढवावं मास्कचावापरबंधनकारककरावा प्ढचाधोकालक्षातघेऊनजागरुकराहावं असंआवाहनमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीकेलंआहे त्यांनीआजसर्वविभागीयआय्क्त जिल्हाधिकारी महानगरपालिकाआय्क्तआणिजिल्ह्याचेपोलीसअधिकारीयांच्याशीद्रदृष्यप्रणालीद्वारेसंवाद साधला कोरोनास्थिती कोरोनाविषाण्चाद्सराप्रकारआणित्याअन्षंगानंघ्यावयाचीकाळजी लसीकरणाचीतयारीआदीबाबतत्यांनीआढावाघेतला

कोरोनाविषाणूलाप्रतिबंधकरण्यातआतापर्यंतसर्वचयंत्रणांनीखूपमेहनतघेतलीआहे

माझेकुटुंबमाझीजबाबदारीअभियानांतर्गतसहव्याधीलोकांचाराज्यभरातीलडेटाआरोग्यविभागा कडेआहे स्थानिकआरोग्ययंत्रणेनंअशासहव्याधीरुग्णांशीसंवादसाधूनत्यांचीआरोग्यविषयकका ळजीघेतानाचत्यांनासतर्ककरण्याचंआवाहनहीत्यांनीकेलं

याकाळातअनावश्यकरहदारीटाळावी विविधराज्यातूनयेणाऱ्याप्रवाशांकडेलक्षद्यावं

कोरोनामुळेहोणाऱ्यामृत्यूचंप्रमाणकमीकरण्यावरभरदेतानाचनॉनकोविडरुग्णांकडेहीलक्षद्यावं असंम्ख्यमंत्र्यांनीसांगितलं यावेळीम्ख्यमंत्र्यांनीकोरोनालसीकरणाच्यातयारीचाआढावाहीघेतला राज्यातल्या इंटर्नशीपकरणाऱ्यासर्वचडॉक्टरांनाकोविडकाळातल्यासेवेसाठीआताम्ंबई प्ण्याप्रमाणेचअतिरिक्तभतादिलाजाईल अशीघोषणाउपम्ख्यमंत्रीअजितपवारयांनीकेलीआहे

यासंदर्भातीलसूचनाडिसेंबरअधिवेशनातविनियोजनविधेयकाच्यावेळीफडनवीसयांनीविधानस भेतदिलीहोती त्यान्षंगानंआजहीबैठकझाली

मुंबई पृण्यालाएकन्यायआणिइतरजिल्ह्यांनाद्रसराअसंकरतायेणारनाही त्याम्ळेसर्वचजिल्ह्यांसाठीएकचनिकषलावावा अशीमागणीफडनवीसयांनीकेली तीअजितपवारयांनीतत्काळमान्यकेली आणिवितविभागानंप्रतिकूलअभिप्रायदिलाअसलातरीआपणत्यावरआदेशजारीकरू असंआश्वासनत्यांनीदिलं

राज्याच्याविविधभागातथंडीचाजोरवाढूलागलाअसून कोणत्याहीप्रकारच्याविषाणूजन्यआजारासाठीहेवातावरणपोषकठरणारंअसल्यानं याकाळातकोरोनाचाप्रादुर्भाववादूनयेयासाठीविशेषखबरदारीघेण्याचंआवाहनकरणाराअहवाल कृतीपथकानंजिल्हाआणिराज्यप्रशासनालासादरकेलाआहे

शशांकजोशीयांनीयासंदर्भातलीमाहितीदिली

प्रामुख्यानंनाताळआणिनववर्षाच्यास्वागताच्यानिमित्तानंहोणाऱ्यासंभाव्यगर्दीवरनियंत्रणठेव ण्यासाठीवेळीचयोग्यतेनिर्णयघ्यावेत अशीअपेक्षाकृतीपथकानंव्यक्तकेलीआहे केंद्रसरकारनंलागूकेलेल्यानव्याकृषीकायद्यांबाबत विरोधकशेतकऱ्यांमधेभ्रमपसरावायचाप्रयत्नकरतआहेत असाआरोपभाजपाच्याकिसानमोर्चाचेप्रदेशाध्यक्षआणिराज्याचेमाजीकृषीमंत्रीडॉ

याकायद्यांविषयीजनजागृतीकरण्यासाठीआजपरभणीतआयोजितकेलेल्याशेतकरीमेळाव्यात तेबोलतहोते कृषीमूल्यआयोगाचेअध्यक्षआणिभाजपानेतेपाशापटेलयांच्यासहइतरभाजपानेत्यांनीही यामेळाव्यालामार्गादर्शनकेलं

नव्याकायद्यांम्ळेशेतकऱ्यांनाआपलाशेतमालख्ल्याबाजारातविकतायेणारआहे त्यामुळेत्यांचहोतअसलेलंशोषणथांबणारअसल्याचंमाजीआमदारविजयगव्हाणेयांनीसांगितलं कृषीकायद्याच्याविरोधातदिल्लीतसुरूअसलेल्याशेतकरीआंदोलनातसहभागीहोण्यासा ठीराज्यातूनहजारोशेतकऱ्यांचाताफानाशिकह्ननिघालाआहे

ध्ळेजिल्ह्यातलेविविधराजकीयपक्ष कामगारसंघटना आणिशेतकरीसंघटनांनीयाशेतकऱ्यांनाआंदोलनातसाथदेण्याचंआश्वासनयावेळीदिलं

लातूरजिल्ह्याच्यानिलंगातालुक्यातल्याउमरगा हाडगेइथलाजवाननागनाथअभंगलोभेहासियाचीनसीमेवरसहकारीजवानांसहगस्तघालतअसता नात्यांचीगाडीदरीतकोसळल्यानंशहीदझालाआहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे तर विदर्भात त्रळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे